राज्यविधिमंडळाच्याहिवाळीअधिवेशनालाआजमुंबईतसुरूवात मराठाआरक्षणाच्यामुद्यावरुनगदारोळ विविधखात्यांचीदहाविधेयकंचर्चेसाठीपटलावर अधिवेशनदोनचदिवसांचंअसल्याबद्दलविधानसभा अध्यक्षनानापटोलेयांचीनाराजी पुढचंअधिवेशनअधिककाळाचंघेण्याचीसूचना

आणि पहिलेहिंदकेसरीश्रीपतीखंचनाळेयांचंनिधन राज्यविधिमडळाच्याहिवाळीअधिवेशनालाआजमुंबईतसुरूवातझाली विधानपरिषदेतअधिवेशनाच्यासुरूवातीलाचविरोधीपक्षनेतेप्रवीणदरेकरयांनीकामकाजातल्याविषयांवरूनतसंचनियोजितवेळेवरूनसरकार लाधारेवरधरण्याचाप्रयत्नकेला

नंतरविनायकमेटेयांनीमराठाआरक्षणाचामुद्दाउपस्थितकरण्याचाप्रयत्नकेला परंतुसभापतींनीयासर्वबाबीफेटाळल्यामुळेविरोधकआक्रमकझाले त्यामुळेसभागृहातप्रचंडगदारोळझाला याचगदारोळातसभापतींनीपुढचंकामकाजउरकूनघेतलं त्यानंतरसभागृहाचंकामकाजपाचमिनिटांसाठीतहकूबकेलं

शेतकरीवर्गावरविनाकारणअन्यायहोतअसल्याकडेसरकारचेलक्षवेधण्याचाप्रयत्नरवीराणाआणि त्वरांनीकेला

आमदारयाअधिवेशनातचजनतेचेप्रश्नमांडूशकतात

यासंदर्भात नियमावली दोन्हीबाजूच्यासदस्यांनीएकत्रबसूनतयारकरावीआणिपुढचंअधिवेशनअधिककाळाचंहोईलयाचीखबरदारीघ्यावी अशीसूचनाअध्यक्षांनीकेली शेतकऱ्यांवरहोणाऱ्याअन्यायाबाबतमुख्यमंत्र्यांशीचर्चाकरण्यासाठीबैठकघेण्याचीमागणीविरोधीपक्षनेतेदेवेन्द्रफडनवीसयांनीकेली प्रारंभीकाहीसदस्यांनीफलकसभागृहातफडकवले यानंतरउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीपुरवणीमागण्यांचंविधेयकमांडलं तर विविधखात्यांचीदहाविधेयकंत्यात्याविभागाच्यामंत्र्यांनीचर्चेसाठीमांडली अध्यक्षांनीचारतालिकाअध्यक्षांचीघोषणाकेली तर याविधेयकांवरचर्चाकधीघेणारअसासवालसुधीरमुनगंटीवारयांनीकेला गेल्याकाहीकाळातनिधनझालेल्यासदस्यांनाआदरांजलीवाहणाराप्रस्तावमुख्यमंत्रीउद्दवठाकरेयांनीमांडला त्यालाअनुमोदनदेणारी भाषणेविरोधीपक्षनेतेफडनवीसउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीकेली अधिवेशनसुरुहोण्यापूर्वीविधीमंडळाच्यापायऱ्यांवरविरोधकांनीमराठाआरक्षणाच्यामागणीसाठीआंदोलनकरत दरम्यान सरकारविरोधीघोषणाबाजीकेली तरआमदारगोपीचंदपडळकरयांनीधनगरसमाजाच्याआरक्षणाच्यामागणीसाठीविधीमंडळपरिसरातढोलवाजवूनआंदोलनकेलं प्रश्नतेवतठेवण्याचंकाँग्रेसआणिराष्ट्रवादीकाँग्रेसचंधोरणअसल्याचाआरोपत्यांनीयावेळीकेला

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीजानेवारीमहिन्यातचयामहामारीचाधोकाओळखल्यामुळेयामहामारीवरनियंत्रणमिळवताआलं पूर्णवर्षभरमोदीयांच्यामार्गदर्शनाखालीयोग्यपद्धतीनंकामहोतअसल्यामुळेहेशक्यझालं असंहीतेम्हणाले

आदिवासीविकासविभागातीलकर्मचाऱ्यांच्यामागण्यासंदर्भातराज्यशासनसकारात्मकविचारकरतअसल्याचंआदिवासीविकासमंत्री अँड

कर्मचाऱ्यांनीहीशासकीययोजनातळागाळातल्याआदिवासीबांधवापर्यंतपोहचवण्यासाठीवित्तीयशिस्तआणिकार्यक्षमतावाढवावी तसंचखावटीअनुदानयोजनेच्यालाभार्थ्यांचीमाहितीजमाकरण्याचंकामसुरूआहे हेकामतातडीनंपूर्णकरण्यासाठीकर्मचाऱ्यांनीप्रयत्नकरावे अशासूचनापाडवीयांनीकेल्या साखरउद्योगातआध्निकतंत्रज्ञानाचाअंगीकारकरतविकासरत्नविलासरावदेशमुखमांजराशेतकरीसहकारीसाखरकारखान्यातउसा च्यारसापासूननिर्मित छेनॉलचापुरवठाऑईलकंपन्यांनाकरायलासुरूवातझाली कारखान्याचेचेअरमनदिलीपरावदेशमुखयांच्याउपस्थितीत श्वेनॉलटँकरविक्रीसाठीरवानाझाले

परदेशातूनपेट्रोलआयातकरण्यासाठीमोठ्याप्रमाणातपैसाखर्चहोतअसल्यानंशासनानंउसाच्यारसापासूनश्वेनॉलनिर्मितीकरण्यासं बंधीसाखरकारखान्यांनाआवाहनकेलंहोते

मराठासमाजालानोकरीआणिशैक्षणिकक्षेत्रातआरक्षणमिळावं यामागणीसाठीमतदानावरबहिष्कारटाकण्याचानिर्णयनांदेडजिल्ह्यातल्याएकागावानंघेतलाआहे नांदेडतालुक्यातलंसुगावबुद्रुकहेतेगाव

जालनाजिल्ह्यातकालपंधरारुग्णकोरोनामुक्तझाले

अरबीसमुद्रातनिर्माणझालेल्याकमीदाबाच्यापट्टयामुळेमुंबईतआजअधूनमधूनपावसाचाशिडकावाहोतआहे हिवाळीअधिवेशनासाठीहजेरीलावणाऱ्याआमदारांचीतसंचकामावरनिघालेल्याचाकरमान्यांचीसकाळीतारांबळउडाली अवकाळीपावसानंमुंबईतकमालीचागारवानिर्माणझालाआहे

सूर्यगेल्यादोनदिवसांपासूनदिसलेलानाही

पावसामुळेवातावरणातहीगारवानिर्माणझालाआहे

साताराशहर तालुकाआणिजिल्ह्याच्याविविधभागातआजसकाळीपाऊसपडायलासुरुवातझाली

गेल्याकांहीदिवसांपासुनढगाळवातावरणअसल्यानंहरबरा तूर करडईयापिकांवरआळीचाप्रादुर्भावझालाआहे

आजसलगचौथ्यादिवशीहीसर्वत्रपावसाचंवातावरणकायमआहे भंडाराजिल्ह्यातढगाळवातावरणआहे

गडचिरोलीजिल्ह्यातहीअशीचस्थितीआहे अहमदनगरजिल्ह्यातगेल्यातीनदिवसांपासूनढगाळवातावरणअसूनयामुळेआजारीपडण्याचंप्रमाणवाढतआहे शेतीसाठीहीहेहवामानघातकअसूनगहूहरबराज्वारीयासारख्यारब्बीहंगामातल्यालपिकांवररोगपडतआहे

अवकाळीपाऊसआणिमोठ्याप्रमाणातझाडांनापालवीआल्यानंआंबाकलमांवरकीडीचाप्रादुर्भावझालाआहे

त्यामुळेहापूसआंबाप्रेमींनायंदाएप्रिलमहिन्याचीप्रतीक्षाकरावीलागणारआहे

अनेकमैदानंगाजवणाराकुस्तीपटू अशीत्यांचीओळखहोती खंचनाळेयांनीआपलंआयुष्यकुस्तीच्याप्रचारआणिप्रसारासाठीवेचलंतसंचअनेकउत्तममल्लघडवले त्यांचंकार्यभावीपिढ्यांनाप्रेरणादेतराहील अशाशब्दातराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीखंचनाळेयांनाश्रद्धांजलीअर्पणकेलीआहे

मोहोळतालुक्यातसावळेश्वरटोलनाका श्विस्थानिकगुन्हेशाखेच्यापोलिसांनीहीमोठीकारवाईकेली याकारमधूनसोन्याचीतस्करीहोतअसल्याचीमाहितीकालरात्रीपोलिसांनामिळालीहोती

तपासणीकेलीअसताचालकाच्यासीटखालीलॉकरमधेप्रत्येकीएककिलोचीसहासोन्याचीबिस्किटेआढळली

आजपासूनयेत्याबुधवारपर्यंतम्हसवडशहरआणियात्रापरिसरातजमावबंदीआदेशलागूकेलाआहे